कोरोनामुळे देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधान घेतील आर्थिक कार्यक्रमांना वेग देण्याच्या द्रष्टीनं आणखी सवलती देण्यासंदर्भात या बैठकीत विचार विनिमय होण्याची शक्यता आहे तिसऱ्या टप्प्यातल्या टाळेबंदीचा शेवटचा आठवडा लक्षात घेता पुढील दिशा ठरवण्याच्या द्रष्टीनं ही बैठक महत्त्वाची आहे देशात कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यापासूनची ही पाचवी बैठक असेल दरम्यान मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव तसंच आरोग्य सचिवांची बैठक घेतली

मजूरांसाठी आणखी श्रमिक रेल्वे चालवण्यासाठी राज्यांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं डॉक्टर्स नर्सेस आणि कोरोना वॉरियर्सना सर्व सुविधा आणि सुरक्षा पुरवण्यावर गौबा यांनी भर दिला

दिल्लीवरून सुरू होणाऱ्या या रेल्वे मुंबई दिब्रगड आगरताळा हावडा पाटणा बिलासपूर रांची भुवनेश्वर सिकंदराबाद बेंगलुरू चेन्नई तिरूवनंतपूरम् मडगाव अहमदाबाद आणि जम्मू तावी या शहरांपर्यंत धावतील

मात्र ही तिकिट विक्री भारतीय रेल्वे कॅटरींग आणि पर्यटन महामंडळ आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून केली जाणार आहे यासाठी कोणत्याही रेल्वे स्थानकावर तिकिट विक्री उपलब्ध असणार नाही वैध तिकिट असणाऱ्या प्रवाशांनांचं फक्त रेल्वेत प्रवेश दिला जाईल प्रवाशांना तोंडाला मास्क लावणं बंधनकारक असून आवश्यक तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवासाची परवानगी दिली जाईल

नऊ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एकूण दहा उमेदवार उभे राहिल्यानं पेच निर्माण झाला होता त्यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट विकास आघाडीच्या नेत्यांची काल बैठक झाली यावेळी काँग्रेस पक्षानं एक उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्र विकास आघाडी या निवडणुकीसाठी पाच जागा लढणार असल्याच त्यांनी सांगितलं काँग्रेस पक्षाकडून राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी यांची नावं जाहीर करण्यात आली होती या दोघांपैकी फक्त राठोड आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून भाजपनं जाहीर केलेल्या चारही उमेदवारांनी यापूर्वीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शशीकांत राठोड आणि अमोल मिटकरी यांची उमेदवारी घोषित केली आहे

याशिवाय काल शहरात आणखी पन्नास कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले यामुळे या विषाणू बांधितांची एकूण संख्या पाचशे सत्तावन्न इतकी झाली आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी

सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी रविक्मार कांबळे औरंगाबाद

या सर्वांना अनिवासी भारतीय यात्री निवासमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं यात उत्तर प्रदेशातल्या तीन तर पंजाब मधल्या दोन महिलांचा आणि ठाण्यातल्या एका नागरिकाचा समावेश आहे

यामध्ये अंबड तालुक्यातल्या कानडगाव इथल्या एक महिला आणि एका प्रुषाचा तर जालना तालुक्यातल्या जामवाडी इथल्या एका महिलेचा समावेश आहे

दरम्यान भोकरदन तालुक्यातल्या पारध इथल्या सतरा वर्षीय तरुणीचा चाचणी अहवाल काल द्सऱ्यांदा बाधित असल्याचा आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मध्कर राठोड यांनी दिली

या विषाणुमुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेला हा दुसरा रुग्ण आहे

सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तसंच कोरेगाव तालुक्यातल्या त्रिपुटी इथं काल प्रत्येकी एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला

यात एक महिला वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातली असून तिच्या मृत्यूनंतर कोरोना विषाणू चाचणी अहवाल सकारात्मक आला असून या महिलेच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध प्रशासन घेत आहे तर दुसरा रुग्ण वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीर तालुक्यातल्या कवठाळा इथला आहे तो इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी सुरुवातीला अकोल्याला आणि त्यानंतर वर्ध्याला गेला होता तिथं तो कोरोना विषाणूग्रस्त असल्याचं स्पष्ट झालं त्याच्या संपर्कातील व्यक्ती तसंच नातेवाईकांचा शोध सुरू असल्याची माहिती वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली

त्यासाठी डॉ पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे

काल याबाबत राज्य सरकारनं निर्णय घेतला यासाठी मजुरांनी ते अडकलेल्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांकडे नोंदणी करावी त्याचबरोबर आवश्यक आरोग्य तपासणी पूर्ण करावी त्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार निधी दिला जाणार आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे उस्मानाबाद जिल्ह्यात एकही कोरोना विषाणू बाधित रूग्ण नसल्यामुळे हा जिल्हा ग्रीन झोनमध्ये समाविष्ट आहे मात्र तरीदेखील या आजाराविषयी जनजागृतीचा भाग म्हणून काल जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना एकाचवेळी कोरोना विषाणू मुक्तीची शपथ दिली उस्मानाबाद आकाशवाणीच्या सहकार्यानं हा शपथ घेण्याचा उपक्रम राबवण्यात आला जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी आकाशवाणी केंद्रावरून या शपथचे प्रसारण केले कोरोना विषाणू विरूद्धचा हा लढा सर्वांनी मिळून लढण्यासाठी कटीबद्ध होण्याचं आणि प्रशासनाच्या सर्व नियमांच तंतोतंत पालन करण्याचं आवाहन त्यांनी ही शपथ घेतांना केलं

नांदेड जिल्ह्यातले मजूर विस्थापीत कामगार यात्रेकरु विद्यार्थी आणि इतर व्यक्तींना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या मोफत प्रवास सुविधेसाठी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी तहसिलदारांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे परभणी इथंही विस्थापितांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी एस टी बसेसची व्यवस्था करण्यात आल्याचं आमदार राहल पाटील यांनी सांगितलं

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमदार कैलाश गोरंट्याल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती

शहरात गेल्या दहा दिवसांपासून भारतीय जैन संघटना आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीनं डॉक्टर आपल्या दारी या उपक्रम राबवला जात आहे याअंतर्गंत काल जयभीमनगरमध्ये आरोग्य तपासणी आणि औषधी वितरण करण्यात आलं

याअंतर्गत गावातल्या आशाताई अंगणवाडी सेविका आणि आरोग्य उपकेंद्राच्या परिचारिकांच्या मदतीने कोरोना विषाणू विषयी जनजाग्रती करण्यात येत आहे नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातले वैद्यकीय अधिकारी परिचारिका आणि कर्मचारी मागील दिड महिन्यापासून सतत रुग्णांची सेवा करत असल्याबद्दल त्यांच्यावर बिलोलीच्या नागरीकांनी पृष्प वृष्टी करून कृतज्ञता व्यक्त केली

पी इंग्लिश शाळा आणि ओम गुरूकुल शाळेच्यावतीनं राज्यात तसंच बाहेरील राज्यात जाणाऱ्या नागरिकांना जिल्ह्याच्या सीमेपर्यंत बसची व्यवस्था करण्यात येत आहे पालकमंत्री राजेश टोपे यांनी काल काही नागरिकांची भेट घेऊन विचारपूस केली

त्यामुळे भोकर नगर पालिकेचे प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं आज आपला वार्ड कोरोना मुक्त वार्ड अभियान राबवण्यात येत आहे या अंतर्गत शहरातल्या विविध वार्डातले रहिवाशी आप आपल्या घरात आज सकाळी अकरा वाजता औरंगाबाद जिल्हा रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये परावर्तित करण्याची शपथ घेणार आहेत असं महापालिकेच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे या जनजाग़तीमध्ये सर्व शिवसैनिक सहभागी होणार असल्याचं शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांची सांगितलं आहे

विद्यापीठ अनुदान आयोगानं प्रथम आणि द्वितीय वर्ष परीक्षेबाबत नियमावली बनवली आहे मात्र अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून त्याचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे युवासेना प्रम्ख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार ही परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचं युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे मराठवाड्यासह राज्याच्या काही जिल्ह्यात काल पूर्व मोसमी पाऊस झाला मराठवाड्यात औरंगाबाद जालना बीड लातूर उस्मानाबाद परभणी नांदेड आणि हिंगोली या आठही जिल्ह्यांत अनेक ठिकाणी गारपीट वादळी वारे आणि दमदार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे या दरम्यान वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला तर काही ठिकाणी पाळीव जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडल्या लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या तळेगाव बोरी इथं बलभीम भारती यांच्या अंगावर वीज पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला उदगीर तालुक्यात नऊ जनावरं दगावली चाकूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला यात वीज पड्रन मष्णेखाडी इथं चार तसंच ब्रह्मवाडी इथं दोन जनावरं मरण पावली निलंगा औसा आणि लातूर तालूक्यांच्या काही भागात रिमझिम पाऊस झाला जालना जिल्ह्यात खडकी इथं एका युवकाचा शेतात काम करत असतांना वीज अंगावर पडून मृत्यु झाला बदनापूर तालुक्यात गोकुळवाडी आणि गेवराई परिसर भोकरदन तालुक्यात पिंपळगाव रेणुकाई राजूर केदारखेडा तसंच जाफराबाद आणि मंठा तालुक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली औरंगाबाद जिल्ह्यातल्या चित्तेपिंपळगाव वरुड काझी पिसादेवी झाल्टा दरेगाव परिसरात गारांचा पाऊस झाला पैठण आणि गंगापूर तालुक्यात रिमझिम पाऊस झाला औरंगाबाद शहरातही दुपारी काही भागात तर काही ठिकाणी संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या यानंतर रात्री उशीरा पुन्हा पाऊस झाला याच कालावधीत विजांचा कडकडाटही होत होता नारेगाव मुकुंदवाडी केंब्रीज शाळा परिसर इथं छोट्या आकाराच्या गारा पडल्या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तसंच फांद्याही तुटून पडल्या हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात आडगाव रंजे इथं तासभर गारपीट झाली तर औंढा तालुक्यात पाऊस झाला परभणी जिल्ह्यात जिंतूर गंगाखेड पूर्णा पालम तालुक्यांमध्ये काही ठिकाणी शनिवारी मध्यरात्रीनंतर गारपीट झाली नांदेड शहर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा आणि वाशी तालुक्यात पाऊस तर कळंब तालुक्यात भोगजी भूम तालुक्यात आंबी भागात गारपीट झाली वाशिम जिल्ह्यात कारंजा मंगरुळपिर धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात दिघावे गावाच्या परीसरात जोरदार गारपीट झाली सातारा जिल्ह्यात खटाव कराड आणि कोरेगाव तालुक्याच्या विविध भागात तसंच सांगली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याच आमच्या वार्ताहरान कळवलं आहे या पावसाम्ळं उन्हाळी पिकं भाजीपाला चारा फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे मात्र दसरीकडे या पावसानं उष्णतेचा पारा कमी होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे

यासंदर्भात द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते

तर सुमारे दीड लाख कृषी पंप धारकांनी नवीन वीज जोडणीसाठी रीतसर अर्ज भरलेले असून त्यावर धोरणाअभावी कोणतीही कार्यवाही झालेली नाही याबाबत राज्यातल्या शेतकऱ्यांकडून वारंवार विचारणा होत असून विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होऊन लवकरात लवकर धोरण निश्चित करण्याची मागणी करण्यात आली होती

कोणताही समारंभ न करता ऑनलाईन फेसब्क लाईव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला

आपल्या मागणीचं निवेदन त्यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठवलं पैठण तालुक्यात दहा मंडळं असून केवळ तीन मंडळांनाच विमा कंपनीनं विमा मंजूर केला आहे कोरोना विषाणू संसर्गामुळे आधीच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून शेतकरी चिंतेत आहे त्यात पीक विमा नामंजूर करून विमा कंपनीकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचं आमदार चव्हाण यांनी म्हटलं आहे

दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त राम कृपाल हे या घटनेची वैधानिक चौकशी करणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क विभागानं कळवल आहे

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केलेल्या या कारवाईत चार दुचाकींसह एक वाहनही जप्त करण्यात आलं असून चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सियाचीन इथं कर्तव्य बजावत असताना उंचावर श्वसनाचा त्रास झाल्यानं त्यांचा सहा मे रोजी मृत्यू झाला होता काल त्यांचं पार्थिव लोदगा इथं आणण्यात आलं

परभणी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली

या योजनेचा लाभ जिल्ह्यातल्या सर्व खातेदार शेतकरी आणि महिला बचत गटांनी घ्यावा असं विभागीय व्यवस्थापक अभिजीत पांगरेकर यांनी केलं आहे